कर्नाटक विधानसभेतल्या राजीनामा सादर केलेल्या बंडखोर आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची सक्ती करण्यात येऊ नये असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले या निर्णयामुळे उद्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असलेल्या एच

कुमारस्वामी सरकारपुढच्या अडचणी वाढण्याची स्थिती आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं कर्नाटक विधानसभेचे सभापती के

रमेशकुमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा असंही सांगितलं याबाबतीत संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार असल्याचं सभापती रमेशक्मार यांनी म्हटलं आहे आता निर्णयापास्रन मागं फिरण्याचा आणि विधानसभेच्या कामकाजाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया या बंडखोर आमदारांनी मुंबईत दिली आहे तर बंडखोर आमदारांचा नैतिक विजय झाला असल्याचं मत भाजप नेते बी

येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं आहे

आयकर विवरणपत्रात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे आयटीआर दोन आणि आयटीआर तीन मध्ये विवरणपत्र दाखल करताना करदात्यांना अडचणी येत असल्याचं समाजमाध्यमांमध्ये पसरलेलं वृत्त च्कीचं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे आतापर्यंत एक कोटी अडोतीस लाख करदात्यांनी विवरणपत्र दाखल केली असल्याचंही मंडळानं सांगितलं आहे

या विरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती

दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर फेब्रुवारीमधे राखून ठेवलेला निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अहमद युसूफ आज सुनावणार आहेत

विमासंरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी शेतीचं नुकसान झालेल्या पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्याची रक्कम दिली गेली आहे अशी माहिती त्यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली

सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांनी आज आपले एकेरीचे सामने जिंकत प्रढच्या फेरीत प्रवेश केला आहे पाचव्या मानांकित सिंधूनं जपानच्या आया आहोरीचा तर आठव्या मानांकित श्रीकांतनं जपानच्या केंता निशीमोतो याचा पराभव केला

या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं सात सुवर्ण सात रजत आणि दोन कांस्य पदकं अशी एकूण सोळा पदकं जिंकली असून पदतालिकेत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे

जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं पाणीसाठे कोरडेच असल्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली आहे

यात कर्जत शहरात सर्वाधिक म्हणजे दोनशे सव्वीस इमारती धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं आहे मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध भागात इमारती कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनानं जिल्हायतल्या धोकादायक इमारती पूल आणि धरणांचं सर्वेक्षण केलं त्यातून ही माहिती समोर आली आहे